ते काल नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी संदर्भात सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून ही बाब आसामशी संबंधित असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं शेजारच्या देशांमध्ये धार्मिक छळ झाल्यानं भारतात आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले सरकारच्या विविध विकास कामांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना सरकारच्या प्रयत्नांमध्ये भेदभाव शोधून दाखवण्याचं आव्हान दिलं

नागपूर इथं काल या कायद्याच्या समर्थनार्थ भाजप विश्व हिंद् परिषद अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि लोकाधिकार मंचाच्या मेळाव्यात ते बोलत होते हा कायदा अल्पसंख्याकांच्या बाबतीत कसलाही भेदभाव करत नाही विरोधी पक्ष मतपेढीचं राजकारण आणि अल्पसंख्याकांच्या मनात भिती निर्माण करत असल्याची टीकाही गडकरी यांनी केली जालना शहरातही काल नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीनं फेरी काढली विविध संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिकांनी या फेरीत सहभाग घेतला

हे कायदे रद्द करण्याची तसंच बेरोजगारांना रोजगार देण्याची मागणी यावेळी करण्यात आली रझा अकादमी नुरी अकादमीच्या या निषेध सभेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते

ते काल जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते योजनेची व्याप्ती लाभार्थ्यांची संख्या याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय योजनेबद्दल काहीही बोलणं योग्य नसल्याचं ते म्हणाले आपण भाजप सोडून जाणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना चित्रपट सुष्टीतल्या योगदानासाठी दादासाहेब फाळके हा सर्वोच्च प्रस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गुजराती चित्रपट हेल्लारोला तर हिंदी चित्रपट अभिनेते आयुष्यमान खुराना आणि विक्की कौशलला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांचा पुरस्कार दिला जाईल त्याचप्रमाणे पर्यावरण संवर्धनाशी संबंधित सर्वोत्कृष्ट चित्रपट गटात पाणी या मराठी चित्रपटाचा गौरव यावेळी केला जाईल

मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीएच्या मैदानावर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयानं भरवलेल्या हुनर हाट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्की केंद्रीय अल्पसंख्यांक विभागाचे सचिव पी

दास उपस्थित होते हुनर हाट या उपक्रमामुळे छोट्या कलाकारांच्या सुप्त कलाग्णांना व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले

या मालिकेचा हा साठावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशूल्क क्रमांकावर माय जीओव्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी अॅप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

झाडावर ठोकलेले खिळे काढून त्यांनी या अभियानाची सुरूवात केली शहरातल्या दिछ्छी गेट ते हर्सूल टी पॉईंट दरम्यान ही मोहीम राबवण्यात आली औरंगाबाद महानगरपालिकेचे कर्मचारी मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी प्रयास ग्रुपचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी झाले होते

पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातले या तीन देशातल्या हिंद्र शीख बौद्ध जैन पारशी आणि खिश्चन समुदायांना या नागरिकत्व स्धारणा कायद्याचा लाभ कसा होईल या शरणार्थ्यांकडे पासपोर्ट किंवा व्हिसा आदी कागदपत्रांचा अभाव असेल आणि संबंधित देशात त्यांचा छळ झालेला असेल तर हे शरणार्थी भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतील या लोकांना नागरिकत्वाच्या किचकट प्रक्रियेतून सूट देत भारतीय नागरिकत्व देण्याचा अधिकार हा नागरिकत्व सुधारणा कायदा देतो

सामनावीर म्हणून विरोट कोहली तर मालिकावीर म्हणून रोहित शर्माला सन्मानित करण्यात आलं

गणेश खुपसे प्रतिभा कांबळे आणि विवेक राजूरकर अशी त्यांची नावं आहेत

शहरातल्या नानलपेठ परिसरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून हा गुटखा पकडला

पुणे औरंगाबाद माहूर यवतमाळ नांदेड पुसद परभणी हिंगोली इथले विद्यार्थी कलाशिक्षक चित्रकार प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला

जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलेसाठी आरक्षित आहे

दिलीप बावस्कर असं त्याचं नाव असून हॉटेलची कर आकारणी कमी करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती कर आकारणीचे साडे तीन हजार रुपये आणि लाचेचे पाच हजार रुपये असे साडेआठ हजार रुपये स्विकारताना ही कारवाई करण्यात आली